मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

राज्यात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं आज हा निर्णय़ दिला

या आरक्षणाबाबत गायकवाड आयोगानं किंवा उच्च न्यायालयानंही कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नमूद केलेली नाही असं न्यायालयानं सांगितलं महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला हे राज्यातल्या शेतकरी कष्टकरी आणि लढवय्या समाजाचं दुर्देवच म्हणायला हवं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रानं मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातल्या मोठ्या पीडीत वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारनं निर्णय घेतला होता आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलं हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं आता मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही पण यानिमित्तानं कुणी राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नये

मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित अनाकलनीय आणि निराश करणारा असल्याचं उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून राज्य सरकार पुढची भूमिका निश्चित करेल सर्वोच्च न्यायालयानं मराठा बांधवांना जे नाकारलं त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीनं करून देईल असंही पवार यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे माहिती मांडली नाही या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हता त्यमुळे आज सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निराशाजनक निर्णय आज पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपूरात बातमीदारांशी बोलतांना व्यक्त केली या निर्णयनांतर राज्य शासनानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील तज्ज्ञ विधीज्ञाची एक समिती तयार करून मराठा आरक्षणासंदर्भातील या निर्णयाची न्यायिक रणनिती ठरवून सर्वपक्षीय बैठकीसमोर मांडावी मराठा समाजाच्या कल्याणासाठी असलेल्या योजना विकास महामंडळ यांना निधी देऊन त्यांच्या योजना जोमानं स्रु ठेवाव्यात अशी सूचना त्यांनी यावेळी केली सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण हे नाकारलं याला राज्य सरकार हेच जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे राज्य सरकारचा तसंच आरक्षण समिती प्रमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा हलगर्जीपणा भोवला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे न्यायालयीन लढाईत राज्य सरकार कमी पडलेलं नाही निकालामुळे राज्य सरकारवर अन्याय झाला आहे अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली केद्र सरकारनं मराठा आरक्षणाची जबाबदारी घेत मागासवर्गीय आयोग नेमावा अशी विनंती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे तृणमूल काँग्रेसच्या ममता बर्म्र्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आज सकाळी कोलकत्ता इथं राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनात झालेल्या साध्या समारंभात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ममता बर्मर्जी यांचं अभिनंदन केलं आहे दरम्यान पश्चिम बंगालमधे भाजपा कार्यकर्त्यांवरझालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस राज्य भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनक्ळे आणि नागप्र भाजपाचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी नागप्रात टिळक प्रतळा इथं आज सकाळी आंदोलन केलं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही आज बीड इथल्या भाजपा कार्यालयाबाहेर बंगालमधल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला या हिंसाचाराच्या विरोधात आज उस्मानाबाद इथं भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज ध्ळ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शन केली यावेळी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या सोबत भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत लक्ष वेधलं

असा आरोप डॉ भामरे यांनी केला आदिवासींसाठी मोहफुलांचं संकलन साठवणूक आणि वाहतुकीवरचे निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयामुळे मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासींचं सक्षमीकरण शक्य होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे यासंदर्भात वनविभागाचे तत्कालिन प्रधान सचिव विकास खारगे यांच्या समितीच्या शिफारशी मान्य करून मोहफुलांवरचे निर्बंध हटवण्याबाबत गृह विभागानं तसा शासन निर्णय काढला आहे मोहफुलांचे प्रक्रिया उद्योग सुरू झाले तर आदिवासी बांधवांना मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल हे लक्षात घेऊन खारगे समितीनं अहवालात विविध शिफारसी केल्या होत्या त्यामध्ये मोहफुलाला वनविभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण तसंच आदिवासींना मोहफुलाचं संकलन आणि साठवणूक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मर्यादा रद्द करणं अशा शिफारशीही होत्या निर्बंध हटवण्याच्या निर्णयामुळे आता मोहफुल गोळा करण्यापासून त्याची वाहतूक करण्यापर्यंत कुठल्याही परवानगीची गरज राहणार नाही

आदिवासी विकास संस्था महिला बचत गटांनाच ती मिळेल अनुज्ञप्त्या मंजूर करताना मोहफुलांचा गैरवापर होणार नाही यासाठी दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तरतूदही केली आहे नांदेड जिल्ह्यातल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा प्नर्वसनाच्या प्रम्ख मागणीला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय झाला गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वपूर्ण आंतरराज्य लेंडी प्रकल्पाला या निर्णयामुळे चालना मिळणार आहे

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल अहमदनगर जिल्हा आणि शहरातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेतला खाटांची उपलब्धता वेंटिलेटर आणि सर्व माहिती घेतली असता तिथं बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून आल्याचं त्यांनी नंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयात दरेकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला आमदार बबनराव पाचप्ते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेही उपस्थित होते

कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अरिष्ट आणि उपाययोजना या संदर्भात त्यांनी ऑनलाईन माध्यामातून आज संवाद साधला या योजने अंतर्गत बँका लशींचं उत्पादन करणाऱ्यांना तसंच अन्य आरोग्य सेवा देणाऱ्यांना कर्ज पुरवठा करू शकतील असंही ते म्हणाले आरोग्याशी संबंधीत उपकरणं आयात करणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल

तो आता आणखी कमी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सध्या एकूण आर्थिक स्थिती आणि वित्तीय बाजाराच्या स्थितीचं मुल्यांकन केलं जात आहे असं त्यांनी सांगितलं

मुंबईत सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णापेक्षा द्प्पट आहे

सर्व पत्रकारांचं प्राधान्यानं आणि तातडीनं लसीकरण करण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे पत्रकार बातमीदारीच्या निमित्तानं सतत घराबाहेर असल्यानं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संसर्गाचा धोका अधिक आहे या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचं तातडीनं लसीकरण करावं असं थोरात यांनी पत्रात लिहिलं आहे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही अशीच मागणी केली आहे कोरोना संकटात प्रशासन आणि जनता यांमधील द्वा म्हणून महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना कोरोना योद्धे घोषित करून सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्राधान्यान लसीकरण करावं असं शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे उस्मानाबाद इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीनं ज्या कोविड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत याचा लोकार्पण सोहळा भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉक्टर अभय शहाप्रकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कमलाकर पाटील यांच्या उपस्थितीत झाला गरजू रुग्णांना अल्पदरानं या मशीन पुरवल्या जाणार आहेत जनकल्याण समितीच्या वतीनं जिल्ह्यातल्या कोविड बाधित असलेल्या कुटुंबातल्या कोरोनाबाधित नसलेल्या मुलांसाठी संगोपन कक्ष तसंच कोविड बाधित कुटुंबीयांसाठी जेवणाचे डबे पुरवण्याचा उपक्रम सुरु असल्याची माहिती समितीचे उस्मानाबाद जिल्हा कार्यवाह एडवोकेट श्रीकृष्ण मसलेकर यांनी दिली